इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर अधिवेशन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला काल सुरूवात झाली

राज्यसभा अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार आहे संसदेचं हे वरिष्ठ सभागृह देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे असे गौरवोद्वार त्यांनी काढले भारताच्या विविधतेत केता या वैशिष्ठयाचं दर्शन राज्यसभेत घडतं असं ते म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचं कौतुक केलं सभागृहात अडथळे निर्माण करण्याऐवजी या दोन्ही पक्षांनी स्वीकारलेला संवादाचा मार्ग सर्वांनी अवलंबला पाहिजे असं ते म्हणाले या अधिवेशनात गुणवत्तापूर्ण आणि खुली चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी अधिवेश सुरू होण्यापूर्वी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली जनतेच्या दृष्टीनं कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केत्रितपणे काम करणं आवश्यक असल्याचं मत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत व्यक्त केलं लोकसभेत कामकाजाच्या सुरुवातीला साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य नवनिर्वाचित खासदारांना पदाची शपथ देण्यात आली तसंच अरुण जेटली सुषमा स्वराज आणि राम जेठमलानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी चीट फंड सुधारणा विधेयक सादर केलं राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी काल शिवसेनेनं लोकसभेत केली राष्टीय पोषण कषी कोष कुपोषण निर्मुलनासाठी राष्ट्रीय पोषण कृषी कोष स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्लीत केली कुपोषणावर मात करण्यासाठी कृषी आणि पोषक आहार यांचा समन्वय आवश्यक असल्याचं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे

यावेळी बोलताना बिल गेट्स यांनी भारतानं कुपोषण निर्मुलन क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं हरित क्रांतीचे प्रणेते डॉ स्वामिनाथन यांनी कुपोषण निर्मुलनासाठी पंचसूत्री योजना सादर केली सरन्यायाधीश देशाचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी काल शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग उपस्थित होते

त्यांच्या रूपानं अनेक वर्षांनी महाराष्ट्रातली व्यक्ती सरन्यायाधीशपदी रुजू झाली आहे

शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झालीच नसल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले तत्पूर्वी संसद भवनाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सरकार स्थापनेबाबत शिवसेना भाजपला विचारा असं संभ्रमात टाकणारं विधान पवार यांनी केलं त्यामुळे राज्यात सेना आघाडीचं सरकार स्थापन होणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल रात्री दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार येईल असा दावा राऊत यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला शरद पवार यांच्याशी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून त्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करावी अशी विनंती पवार यांना केल्याचंही राऊत म्हणाले वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक काल जाहीर झालं

महापौर परभणी अकोला राज्यातल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता पुण्यामध्ये भाजपाकडून महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ उपमहापौरपदासाठी सरस्वती शेडगे यांनी तर काँप्रेस राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी चांदबी नदाफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबईमध्ये महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी आपला अर्ज भरला आहे या निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार देणार नसल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे

अकोला महापौरपदासाठी भाजपच्या अर्चना म्हैसने अनुराधा नावकार तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राजेंद्र गिरी आणि दीपक मानवानी यांनी अर्ज दाखल केला आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे यासाठी राज्य शासनानं माजी महान्यायकर्ता मुकूल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे

काल मध्यरात्रीपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे ही वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना लगेचच दंडाच्या कारवाईची नोटीस त्यांच्या मोबाईलवर येणार असून वाहन चालकाचा परवाना तीन महिन्या पर्यंत निलंबित करण्याची कारवाई देखील होऊ शकेल असा इशारा महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे अधीक्षक विजय पाटील यांनी दिला आहे

द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी बसवलेल्या स्पीडगनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवता येणार आहे गुळ कोल्हापर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल व्यापारी अडते यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे गुळाची आवक थांबून राहिली यासंबंधी बाजार समितीनं आधीच आपली भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना गुळ विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन केलं होतं

नांदेडच्या स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उध्दव भोसले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते स्पर्धा नंदरबार क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची शारिरीक मानसिक बौध्दिक प्रगती होत असते असं प्रतिपादन नंद्रबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केलं क्रीडा स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते

पाणीयंत्र लातर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रेणा साखर कारखान्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हवेतील आर्द्रतेपासून पाणी तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे त्याचा प्रारंभ कारखान्याचे संस्थापक दिलीप देशमुख यांच्या हस्ते काल झाला या यंत्रामधून गेल्या दहा दिवसात दररोज सरासरी सहाशे लिटर पाणी तयार होत आहे अशा प्रकारे अभिनव प्रकल्प राबवणारा राज्यातला हा पहिलाच साखर कारखाना आहे सियाचिन जगातली सर्वात उंचीवरची युद्धभूमी अशी ओळख असलेल्या सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आठ जवान बर्फाखाली गाडले गेले त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढलं असून त्यांच्यावर नुब्रा खोर्यातल्या लष्करी रुग्णालयात उपचार सूरू आहेत

हवामान नगरनाशिक कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्यात उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं